चार जहाल नक्षलवाद्यांची गडचिरोली पोलिसांपुढे शरणागती

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली सर्व पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी असं आवाहनही जावडेकर यांनी केलं देशात कोविड प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा शिल्लक असून लसींचा तुटवडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी ही मागणी केली होती

सरकार करविषयक प्रक्रिया सोपी करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वेळी नमूद केलं कररचनेच्या सुसूत्रीकरणामुळं देशात उद्योगांच्या प्रक्रियेत सुलभता येईल असं त्या म्हणाल्या राज्यसभेत खर्च विनियोग विधेयकाला काल आवाजी मतदानानं मंजुरी देण्यात आली सरकार सबका साथ सबका विकास या तत्त्वानं आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी विधेयकावरील चर्चेत बोलताना सांगितलं मार्गदर्शक नियमावली केंद्रीय गृह मंत्रालयानं काल कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शक नियमावली जारी केली

राज्यांनी तपासणी निगराणी आणि उपचारावर लक्ष केंद्रित करतानाच कोरोना संबधीचे नियम पाळले जातील याची खबरदारी घ्यावी आणि लसीकरणाचा वेग वाढवावा असे निर्देश केंद्रानं दिले आहेत

त्यातही महाराष्ट्रातील दैनदिन रुग्ण संख्या वाढ ही सर्वाधिक आहे

शहीद दिन देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान देणारे थोर क्रांतिकारक भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मृती दिनानिमित्त म्हणजेच शहीद दिनानिमित्त काल सर्वत्र त्यांचं स्मरण करण्यात आलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहीद दिनानिमित्त क्रांतिकारक भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना विनम्र अभिवादन केलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी या महान क्रांतिकारांनी बलिदान दिल या स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशाच्या रक्षणासाठी आणि देश बलशाली करण्यासाठी सदैव सज्ज राहू असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं

राजेंद्र कुमार शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ राजेंद्र कुमार शर्मा यांच्या नियुक्तीची घोषणा केली

नामदेव कल्याणकर यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त होतं रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता नवनियुक्त कुलगुरू डॉ शर्मा या आधी दीर्घकाळ दिल्ली आयआयटी मध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते

यात एका नक्षल दाम्पत्याचाही समावेश आहे दिनेश उर्फ दयाराम नैताम नकुल उर्फ सुखालूराम मडावी निला कुमरे आणि शरद उर्फ गोविंदा आतला अशी शरण आलेल्या नक्षल्यांची नावं आहेत नक्षलवादी विकासकामांना नेहमीच विरोध करत आले आहेत त्यामुळे नागरिक कंटाळले असून नक्षल्यांचा जनाधार कमी होत असल्याचं पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी काल सांगितलं

राखीव दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर नक्षलवाद्यांनी बॉम्बहल्ला केला यात तीन जवान हुतात्मा झाले तर अन्य दहा जवान जखमी झाले

आता शहरात प्रन्हा नव्या जोमाने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु झालं असून त्याला प्रशासनाचीही उत्तम साथ मिळत असल्याचं चित्र आहे वर्धा शहरातील महत्वाची ठिकाण आणि बालोद्यानाच्या भकास झालेल्या भिंतीवर रंगरंगोटी करुन सौदर्यात भर घातली जात आहे या सर्व भिंतीवर स्वच्छता पर्यावरण यासह महिला सुरक्षेबाबत संदेश देणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत त्यामुळे परिसरातल्या भिंती बोलक्या झाल्या आहेत

डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं काल ही घोषणा केली

पुरस्कार वितरण समारंभात सातारा इथल्या स्वातंत्र्य सैनिक हौसाबाई पाटील सांगलीचे माधवराव माने आणि सीमेवर लढतांना जखमी झालेल्या नाईक धरमवीर सिंग नाईक सुरेश कुमार कर्की शिपाई के नागी रेड्डी या जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचं संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी काल सांगितलं पोलिस बदली राज्यात पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर होऊनही सरकार वाचवण्यासाठी अहवालाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत केला तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी पुराव्यांसह एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागणी करण्यासाठी गृहसचिवांची भेट घेणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं

पुरावे नष्ट करण्यासाठी वाझे यानं मोबाईल फोन सीम कार्ड नष्ट केल्याचं तपासातून पुढे आलं आहे अशी माहिती एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांनी दिली या प्रकरणी आरोपी विनायक शिंदे नरेश गोरे यांची चौकशी सुरू असून आतापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवले आहेत तसंच या प्रकरणाशी संबंधित अनेक वाहनं ताब्यात घेण्यात आल्याचं एटीएसनं सांगितलं

भारताने चिनी आव्हानांना कसे सामोरे जावे या विषयावरील निबंध पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राने प्रकाशित केला असून त्याबाबत काल पुण्यात ऑनलाईन पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली मानवाधिकार प्रशिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विधी विभाग आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं संयुक्तरित्या मानवी हक्क या विषयावर माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळ्ये यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मानवी हक्कासंबंधीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला

हवामान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपर्यंत त्रळक ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे बाकी राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार